मुंबई आणि उपनगरांमधे तसंच एमएमआर क्षेत्रातल्या बऱ्याच भागांमधे आज सकाळी वीजपुरवठा खंडीत झाला यामुळे मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवाही काही काळ खंडीत झाली

मुंबईच्या अनेक भागांमध्ये आज सकाळपासून वीज गायब झाली

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याविषयी अधिक माहिती दिली

लोकलच्या मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्गांवर अनेक प्रवासी रेल्वेतच अडकून पडले होते तर अनेक मुंबईकरांना मरीन लाईन्सपासून चर्चगेटपर्यंत चालत जावे लागले

दुपारी पाऊण वाजता मुख्य टपाल कार्यालयातील वीज आल्याने काम सुरू झाली आहेत दरम्यान दुपारी साडेबारा नंतर वीजपुरवठा टप्याटप्यानं सुरळीत झाला आणि त्यानंतर उपनगरी रेल्वे सेवाही पूर्ववत होत आहे विजपुरवठा बंद असल्यामुळे टेमघर श्विल्या ठाणे महापालिकेच्या तसंच स्टेम प्राधिकरणाचं पूर्ण पंपिंग बंद झालं होतं ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झाला असून वीज पुरवठा सुरू झाल्यावर पाणीपुरवठा सुरू होईल असं महापालिकेनं कळवलं आहे दरम्यान मुंबई महापालिकेनं लोकांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकांजवळ आपत्कालीन निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे मुंबईत आज वीज पुरवठा खंडित झाल्याच्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं आहेत पडघा केंद्रात तांत्रिक बिघाड का झाला याची चौकशी करण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीनं या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली आणि मुंबई तसंच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीनं सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असंही त्यांनी सांगितलं मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसंच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज प्रवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे ठेवण्याच्या मुंबई महानगरपालिका आयुक्त क्रिबाल सिंह चहल यांना सूचना दिल्या होत्या या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने तेर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीनं नियंत्रण कक्ष अग्निशमन दल यांनी सतर्क राहावं आणि तात्काळ मदत करावी असंही मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव आणि मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितलं होतं उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथंही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर लगेचच सर्व जनित्रे स्वयंचलित पद्धतीने तात्काळ सुरू झाली

याअंतर्गत प्रवासासाठीच्या रजांकरता सवलत व्हाऊचर तसंच आणि सणासुदीसाठी अगाऊ रक्कम वितरीत केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

सिंधूद्र्ग जिल्ह्यातही आज सकाळी उमेद अभियानातल्या महिलांनी मूक मोर्चा काढला ओरोस ॐ सिंधूद्र्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मूक मोर्चा काढण्यासाठी शेकडोंच्या संख्येन महिला रस्त्यावर उतरल्या होत्या ओरोसच्या छत्रपती शिवाजी महाराज प्तळ्याकड्रन या मोर्चाला सुरुवात झाली सिंधुद्र्ग भाजपनं या मोर्चाला पाठिंबा दिला आहे

मागच्या एक वर्षापासून राज्यातील महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत विशेष म्हणजे लहान मुलगी आणि गतिमंद मुलींवर हे प्रमाण अधिक आहे राज्य सरकारची संवेदना संपली आहे असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात केला भारतीय जनता पार्टी पुणे यांच्यावतीनं चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते माध्यमांशी बोलत होते हे आक्रोश आंदोलन हातरसच्या घटनेचा डींज कंट्रोल म्हणणे संवेदनाहीन त्याचे लक्षण असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला मुंबईत झालेला खंडित वीज पुरवठा बाबत सरकारची तत्परता कमी पडत असल्याचाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीनं औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक िक्वि निदर्शनं करण्यात आली

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर जत कडेगाव आणि तासगांव तालुक्यात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यावर आणि पुलावर पाणी आलं आहे खानापूर तालुक्यात अग्रणी नदीला पूर आल्यानं विजापूर गुहागर महामार्गावरील पुलावर पाणी आलं तसंच बलवडी बेनापूर पुलावर पाणी आलं आहे अन्य ओढ्यानाही पूर आला खानापूर तालुक्यात एक आणि अन्यत्र दोघे वाहून गेले दरम्यान जत तालूक्यातही जोरदार पाऊस होऊन कोरडा नदीला या महिन्यात दुसऱ्यांदा पूर आला त्यामुळे कासलिंगवाडी कोसारी ही गावं जोडणारा पूल द्सऱ्यांदा पाण्याखाली गेला परतीच्या दमदार पावसानं शेततळी ओढे नाले तलाव तुडूंब भरले आहेत मिरजेच्या पूर्व भागात आणि आरग परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं शेतं जलमय होऊन पिकंही पाण्यात गेली आहेत परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका ऊस सोयाबीन मका बाजरी भुईमूग खरीप पिकं तसंच पालेभाज्यांना बसला फळबागांचही मोठ नुकसान झालं आहे जिल्हा प्रशासनानं या नुकसानीचे पंचनामे करून मोबदला द्यावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे उस्मानाबाद जिल्ह्यात आजही हलक्या पावसाच्या सरी येत असून ढगाळ वातावरण आहे

धूळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार सध्या धूळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या म्हसदी ििं पावसानं झालेल्या पिकांच्या नुकसानीची पहाणी केली यावेळी त्यांना शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानाची माहिती दिली तसंच भरपाईची मागणीही केली राज्यात कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन दिवाळीच्या अगोदर शाळा उघडल्या जाणार नाहीत असं आज राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं